राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दोन्ही सभागृहांसमोर होणाऱ्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाईल आणि उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल अधिवेशनादरम्यान देशहिताच्या कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याकरता आणि देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्वांकडून केल्या जाणाऱ्या सूचनांचा विचार करायला आपण तयार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं

व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली हुतात्म्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी राज्याच्या विधान भवनात आणि राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयात दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली

लष्कर लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांनी काल लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला मोहंती यांनी पूण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी तसच देहरादून च्या राष्ट्रीय इंडियन मिलिट्री महाविद्यालयात प्रशिक्षण घेतलं आहे निर्भया निर्भया प्रकरणातला आरोपी अक्षय कुमार सिंग याची सुधारणा याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली होती एल्गार परिषद एल्गार परिषदे संबंधी खटला मुंबई विशेष न्यायालयात हस्तांतरित करावा अशी विनंती करणारी याचिका राष्ट्रीय तपास संस्थेनं पुणे विशेष न्यायालयात दाखल केली आहे हा तपास केंद्रानं गेल्या आठवड्यात पुणे पोलिसांकडून एनआयए कडे सोपवला होता येत्या सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नाशिक विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते मुंबई आणि पुण्यासोबत नाशिक जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मुंबई पुणे नाशिक हा सुवर्ण त्रिकोण पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असंही ठाकरे म्हणाले

या अंतर्गत आठवी आणि नववीच्या मुलांना रस्ते सुरक्षा महिला सुरक्षा आपत्ती व्यवस्थापन याबाबतचं शिक्षण दिलं जाणार आहे क्रीडा संकल कोकण विभागासाठी विभागीय क्रीडा संकुल मंजूर होऊनही संकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध नसल्यानं संकुल होऊ शकलं नाही रायगड जिल्ह्यात माणगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि तिथे जागाही उपलब्ध आहे या संकुलाचं काम माणगाव इथं तातडीनं सुरु करावं असे निर्देश क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी काल या संबंधातल्या बैठकीत दिले

यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे करवाढीचा निर्णय घेण्यासाठी काल स्थायी समितीतर्फे विशेष सभा घेण्यात आली होती त्यामध्ये बहुमताने हा निर्णय घेण्यात आला

अजिंठा वेरुळ या ठिकाणी असलेला बौद्ध जपानी पर्यटकांचा ओघ विचारात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळान औरंगाबादमध्ये जपानी रेस्टॉरंट सुरू केलं आहे एमटीडीसीच्या पर्यटक निवासातल्या उपाहारगृहात भारतीय खाद्यपदार्थांबरोबर आता जपानी खाद्यपदार्थही उपलब्ध करण्यात आले असल्याची माहिती एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी दिली अर्थात जपानी खाद्यपदार्थांप्रमाणेच इंडियन करी रोटी चिकन तंदुरी समोसा हे भारतीय पदार्थही जपानी लोकांचे आवडते असून या उपाहासृहातला भारतीय आणि जपानी खाद्यसंस्कृतीचा मिलाफ लोकप्रिय होईल यात शंका नाही आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे प्णे

ऐकू या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून विदेशात जाणारा आंबा चांगल्या प्रतीचा आणि उत्तम दर्जाचा असावा यासाठी पणन विभागाने मँगोनेट सुविधा उपलब्ध करून दिली असून त्या माध्यमातून आंब्याची प्रतवारी करून मगच त्याची निर्यात केली जाते यंदा प्रतिकूल हवामानामुळं आंब्याचं एकंदर उत्पादन उशिरा आणि कमी येण्याची शक्यता असली तरी आंबा निर्यातीसाठी शेतकरी मात्र मोठ्या संख्येनं पुढं येत आहेत सध्या प्रामुख्याने युरोप जपान आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर आंब्याची निर्यात होते मात्र अन्य देशांमधूनही आता कोकणच्या आंब्याला मागणी येऊ लागल्यानेच कोकणचा बागायतदार त्याकडे व्यावसायिक दृष्टीनेही बघ् लागला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन विनायक सोमणी

चीन मधील वुहान शहरात वैद्यकीय शिक्षण घेणारा हा विद्यार्थी केरळमधील विलगीकरण कक्षात भरती असुन त्याची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी दिली करोना विषाणू आजाराच्या प्रादूर्भाव प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं राज्यातही उपाय योजना राबवल्या जात आहेत

या सर्व प्रवाशांचे नमूने प्ण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात आले

चीन सरकारने सध्या या विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे पोटनिवडणक यवतमाळ यवतमाळ विधानपरिषदेची पोटनिवडणुक आज होत असून जिल्ह्यातल्या सात मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे

महाविकास आघाडी आणि भाजपा या दोन पक्षांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे शिवसेनेचे दृष्यंत चतुर्वेदी हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून भाजपाकडुन सुमित बाजोरिया निवडणुक रिंगणात आहे ऑरिक औरंगावाद औरंगाबाद औद्योगिक शहर अर्थात ऑरिकमध्ये येणाऱ्या कंपन्यांसाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर द्यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातल्या ऑरिकची पाहणी करताना ते काल बोलत होते

ते काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते टान्स हार्वर नवीमंबई पनवेल ठाणे या ट्रान्स हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवेचं उद्घाटन काल पनवेल स्थानकातून करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी या लोकलला हिरवा झेंडा दाखवला त्यानंतर पनवेल रेल्वे स्थानकातून ठाण्याकडे जाणारी लोकल सोडण्यात आली जिल्हा परिषद अकोला अकोला जिल्हा परिषदेच्या चारही सभापतीपदाच्या जागांवर मनीषा बोर्डेआकाश शिरसाटपंजाबराव वडाळचंद्रशेखर पांडे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष तटस्थ राहिल्यानं वंचित बह्जन आघाडीचा विजय सुकर झाला शिंदे ठाण्याच्या प्रदृष्या प्रवाशांना थेट नवी मुंबईला जाण्यासाठी रेल्वेने हाती घेतलेल्या कळवा ऐरोली उन्नतमार्ग प्रकल्पातल्या बाधितांचं कायमस्वरूपी पुनर्वसन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

एम आर डी एच्या माध्यमातून या प्रकल्पबाधितांना कायमस्वरुपी जागा देण्याचा निर्णय नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्यामुळे या प्रकल्पातला मोठा अडथळा दूर झाला आहे विद्या बाळ निधन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या पार्थिव देहावर काल पृण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले विद्या बाळ यांचं काल सकाळी निधन झालं विविध सामाजिक विशेषतः स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या समानतेसाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्या अशी त्यांची संपूर्ण राज्याला ओळख आहे मिळून साऱ्याजणी या मासिकाच्या त्या अनेक वर्ष संपादक होत्या नारी समता मंच च्या माध्यमातून त्यांनी कार्य केलं होतं

हवामान कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तूलनेत किंधित घट झाली आहे उर्वरित राज्यात काल तापमान सरासरीच्या जवळपास होतं